काल रात्री त्यांनी दुस या विभागीय व्यापक आर्थिक भागिदारी परिषदेला हजेरी लावली या कराराबाबतच्या चर्चेसाठी सदस्य देशांनी आपल्या व्यापार मंत्र्यांना आवश्यक ते अधिकार द्यावेत असं आवाहन त्यांनी या देशांच्या नेत्यांना केलं

केंद्रिय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष सुशीलचंद्र यांनी काल नवी दिल्ली धिं भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात मंडळाच्या कक्षाचं उद्घाटन केल्यानंतर बातमीदारांना ही माहिती दिली

नोटबंदीमुळे देशात करांचा पाया विस्तारण्यात मदत झाली असं ते म्हणाले श्रीलंकेच्या संसदेन नवे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे यांच्या विरोधात काल मंजूर केलेला अविधास ठराव राष्ट्रपती मैत्रिपाल सिरीसेना यांनी फेटाळून लावला आहे हा ठराव दाखल करताना उचित प्रक्रियेचा अवलंब केला गेला नाही असं सिरीसेना यांनी संसदेचे सभापती कारु जैसूर्या यांना काल रात्री उत्तरादाखल दिलेल्या पत्रात म्हटलं आहे उद्ववलेल्या परिस्थितीचा विचार करुन प्रधानमंत्र्याची नियुक्ती राष्ट्रपतींना करावी लागते आणि राष्ट्रपतींच्या मतावर प्रश्न उपस्थित करता येत नाहीत किंवा त्याचं परीक्षणही करता येत नाही असं या पत्रात म्हटलं आहे महिलांच्या टी ट्वेंटी विक्षचषक क्रिकेट स्पर्धेत आज गयाना ॐ भारताची तिसऱ्या साखळी सामन्यात आयर्लंडबरोबर लढत होणार आहे भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री साडेआठ वाजता सुरू होईल भारतीय महिलांनी पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत

तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाला सात गडी राखून हरवलं आयर्लंडबरोबरचा सामना जिंकला तर भारत उपांत्य फेरीत दाखल होऊ शकेल